एका खाजगी संघटनेनं ही याचिका न्यायालयात दाखल केली होती न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत ही मागणी नाकारताना पीएम केअर्सची स्थापना ही विश्वस्त संस्था म्हणून झाली आहे आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्सार अशा प्रकारच्या धर्मादाय संस्थेच्या मदत संकलनाला कोणतंही घटनात्मक बंधन नसल्याचं सांगितलं तथापि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीला स्वेच्छेनं देणगी देता येत असल्यामुळे दात्यांवर कोणतही बंधन नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे या दोन संस्था वेगवेगळ्या असल्यामुळे पीएम केअर्सचा निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीत विलीन करता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं

कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नामवंत अर्थतज्ञ तसंच संशोधकांनी केलेल्या शिफारशींवर कालबद्ध कृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत

उद्योगांचं राज्यभर विकेंद्रीकरण असेल तर पुढे चालून कोणतीही अशी समस्या आली तरी कुठेना कुठे उत्पादन सुरु राहील असं ते म्हणाले

कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमधे संततधार पावसामुळे धरणं भरून वाह लागली आहेत मराठवाड्यातल्या अनेक भागात काल पावसानं उघडीप दिली तरीही काही भागात पूर परिस्थिती कायम होती काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या औरंगाबाद शहरात पावसानं काल उघडीप दिली गेल्या आठवडाभरापासून औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती

या पावसामुळे किनवट माहूर हिमायतनगर तालुक्यातल्या नदी नाल्यांना पूर आले आहेत नांदेड जिल्ह्यातल्या शेतजमिनी खरडल्या गेल्या असून काढणीस आलेल्या मूग उडीद पिकांचं मोठं नुकसान झालं आहे

उस्मानाबाद इथंही काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल क्रती दल तसंच सर्व विभागीय आयुक्तांशी द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चर्चा करत कोविडसंदर्भात आढावा घेतला या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत टोपे यांनी पत्रकारांना माहिती दिली ते म्हणाले टेलिआयसीयु याचा प्रयोग आपण सहा जिल्ह्यांमध्ये करतो आहोत

त्यामुळे तंत्रज्ञानानं खूप चांगला मार्ग काढला आहे त्याचा आरोग्य विभागानं सहा जिल्ह्यांमध्ये सुरुवात केली आहे

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू असणाऱ्या रुग्णालयांनी योजनेच्या लाभार्थी रुग्णांकडून शुल्क आकारू नये अन्यथा रुग्णालयांना पाच पट दंड ठोठावला जाईल जिल्हाधिकाऱ्यांना हे अधिकार असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं गणेशोत्सव काळात कोविड संदर्भातले सर्व नियम पाळावेत सार्वजनिक गणपतींची पूजा तसंच आरती मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत करण्याची सूचना टोपे यांनी यावेळी केली मोहरमच्या काळातही योग्य शारीरिक अंतर राखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आल्याचं ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ यांनी सांगितलं

या कायंक्रमासाठी नागरिक आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशुल्क क्रमांकावर नमो एप वर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर पाठव् शकतात

विलगीकरण कक्ष आणि कोविड रुग्णालयातल्या कामकाजाविरोधात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खंडपीठानं सुमोटो याचिका दाखल करुन घेतली यावरच्या काल झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठानं कोविडवर उपचार प्रतिबंध आणि पायाभूत सोयी सुविधांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या कृती दलामार्फत योग्य उपचार श्ल्कामध्ये समानता यावर काम केलं जाव अस न्यायालयान सांगितलं

हिंगोली जिल्ह्यात काल एका रुग्णाचा मृत्यू झाला तर आणखी सात रुग्ण आढळले

आशियाई कुस्ती स्पर्धेतली सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू विनेश फोगाट टेबल टेनिसपटू मनिका बात्रा तसंच दिव्यांग ऑलिम्पिक मधला सुवर्णपदक विजेता मरिअप्पन थंगावेलू यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली आहे

मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाईक यांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या वनस्पतीशास्त्र विभागात वसंतराव नाईक अध्यासन केंद्राच्या वतीनं घेण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात विद्यापीठाच्या क्लसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी अध्यासन केंद्र समन्वयक प्राध्यापक अशोक चव्हाण विभागप्रमुख अरविंद धाबे यांनी नाईक यांना आदरांजली वाहिली

या शेतकरी जनजाग्रती उपक्रमांतर्गत लोहारा तालुक्यात हराळी इथं काल कृषी रथाचं पूजन करून रथाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

बहतांश शेतकऱ्यांनी हा सण साजरा करताना कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळल्याचं दिसून आलं अनेक शेतकऱ्यांनी घरीच बैलांची पूजा केली लातूर जिल्ह्यातल्या एरोल इथं परंपरागत पध्दतीनं पोळा साजरा झाला

या माध्यमातून पहिल्या टप्यात संशयित बाधित सौम्य आणि मध्यम त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी खासगी सेवा खुली करण्यात आली आहे

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते लहान गणेशमूर्ती प्लाझ्मादान शिबीर कोरोना योद्ध्यांचा सत्कार स्वच्छता अभियान आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन ही यंदाच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्यं असतील असं ते म्हणाले

आज आणि उद्या जिल्हा परिषद शाळा आणि फुलंब्रीकर नाट्यग्रहात या चाचण्या करण्यात येणार आहेत कोरोना विषाणू तपासणी नकारात्मक असल्याचं प्रमाणपत्र असणाऱ्या विक्रेत्यांनाच साहित्य विक्री करता येईल अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे

जिल्हाधिकाऱ्यांनी काल हर्सुल तलावातली पाणीपातळी साठा वितरण तलावाकाठची गावं नागरिकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन सविस्तर आढावा घेतला तसंच आवश्यक सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत

पाच ऑगस्टला त्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते

तसंच त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं परिचारक यांच्या पार्थिवावर काल पणे इथं अंत्यसंस्कार करण्यात आले